ते म्ंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते देशातल्या तरूणांमधे सध्या अस्वस्थता आहे त्यामुळे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे असंही ते म्हणाले कालच्या हल्ल्याचं राजकारण करू नका असं आवाहनही म्ख्यमंत्र्यांनी केलं देशातल्या विद्यार्थ्यांमधे सध्या अस्रक्षिततेची भावना असली तरी महाराष्ट्रात तरूण स्रक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली असे हल्ले महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत असं ते म्हणाले

जेएनयूत काल झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं विदयार्थ्यांचं मध्यरात्री सुरु झालेलं आंदोलन आजही सुरु आहे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आज या आंदोलनात सहभागी झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न अखिल भारतीय विदयार्थी परिषदेनं आज माटुंगा इथल्या रुईया महाविदयालयाच्या बाहेर निषेध व्यक्त करत निदर्शनं केली या हल्ल्याला डावे पक्ष आणि जेएनयू विद्यार्थी संघटना जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला जेएनयूतल्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्ह्यात शरणपूर इथं अखिल भारतीय विदयार्थी परिषदेच्या कार्यलयासमोर आज द्पारी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं केली राष्ट्रवादी य्वक कॉग्रेसचे कार्यकर्ते आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली पोलिसांनी हस्तक्षेप करुन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं तणाव निवळला दरम्यान अभाविप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे काँग्रेस आप आणि डावे पक्ष देशात आणि विद्यापीठात अस्वस्थता निर्माण करत आहेत असा आरोप आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला जेएनयूत काल झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते हा हल्ला भ्याड आणि नियोजनबद्ध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला या हल्ल्यासाठी दिल्लीचे पोलीस आय्क्त अमूल्य पटनायक यांना जबाबदार धरलं पहिजे असं काँग्रेस नेते पी चिंदबरम यांनी वार्ताहरपरिषदेत सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हल्लेखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली जेएनयूत झालेल्या हिंसाचाराबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांनी निषेध व्यक्त केला आहे अनिल कप्र आलिया भट राजक्मार राव टिवंकल खन्ना अन्राग कश्यप आणि सोनम कप्र यांनी विद्यार्थ्यावरचा हा हल्ला धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबददल निर्णय घेण्यासाठी शिवसेनेकडे प्रेसं संख्याबळ असेल असा दावाही त्यांनी केला जालना जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं वर्चस्व कायम ठेवलं आहे

काँग्रेस पक्षाने दाखल केलेले उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी परत घेतल्यामुळे बिनविरोध निवड झाली

पेट्रोल डिझेलच्या दरात आज सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आणि हे दर तेरा महिन्यातल्या उच्चांकावर पोचले

इंडयिन ऑईल कार्परिशन या देशातल्या सगळयात मोठया तेलकंपनीनं त्यांच्या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे

त्यामुळे इंधनतेलाच्या दरात वाढ झाल्याचं सूत्रांनी सांगितलं

आखाती देशातल्या ताज्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि त्याचा चलनबाजारावर झालेला नकारात्मक परिणाम याचे पडसाद शेअर बाजारावर उमटले बजाज फायनान्स या कंपनीला या मंदीचा सर्वाधिक फटका बसला रिलायन्स इंडस्ट्रीज मारुती उद्योगसमूह तसंच एचडीएफसी स्टेट बँक अक्सिस या बँकांनाही न्कसान सोसावं लागलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून आदर्श वार्ताहर वृतपत्राचं प्रकाशन मुंबईत दादर इथं कृष्णकंज या निवासस्थानी केलं यावेळी म्ंबई मराठी वृतपत्रलेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र माल्सरे संघाचे प्रम्ख कार्यवाह प्रशांत भाटकर आदर्श वार्ताहर वृतपत्राचे म्ख्य संपादक पंकजक्मार पाटील उपस्थित होते आजचा पत्रकार दिन राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला विदर्भाच्या काही भागात काल किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत लक्षणीय घट झाली मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली